सरन्यायाधीशपद माहिती अधिकाराच्या कक्षेत ग्राहक किंमत निर्देशांकात वाढ आणि

सत्ताकारण राज्यात सरकार स्थापन करण्याच्या अनुषंगानं शिवसेना कॉप्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये काल बैठका आणि चर्चा झाल्या शिवसेना पक्ष प्रमुख उद्दव ठाकरे यांनी कॉप्रेसच्या राज्यातल्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली ही चर्चा योग्य दिशेनं सुरू असल्याचं ठाकरे यांनी वार्ताहरांना सांगितलं तर ही केवळ सदिच्छा भेट होती आधी राष्ट्रवादीबरोबर चर्चा करून किमान समान कार्यक्रम ठरवला जाईल असं कॉप्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांना सागितलं तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी किमान समान कार्यक्रमाचा मसुदा मंजुर केल्याशिवाय सत्ता स्थापनेबाबत चर्चा होणार नाही असं कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पी टी आय शी बोलताना सांगितलं

अमित शहा भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी काल राज्यातल्या सत्ता पेचावर प्रथमच एका वृत्त संस्थेकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली राज्यपालांनी कुठल्याही पक्षाला सत्ता स्थापनेघी संधी देण्यापासून रोखलं नसून आजही एखाद्या पक्षाकडे आवश्यक संख्याबळ असेल तर तो पक्ष राज्यपालांकडे जाऊ शकतो असं ते म्हणाले

आता ते नवी मागणी करत आहेत ती आम्हाला मान्य नाही प्रशासन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे सर्व मंत्रालंयांनी त्यांच्याकडची प्रशासकीय कागदपत्र दस्तावेज आणि अन्य सामग्री सामान्य प्रशासन विभागाकडे हस्तांतरित करावीत असा आदेश या विभागानं दिला आहे सर्व मंत्री त्यांचे स्वीय सचिव आणि स्वीय सहायकांना हा आदेश लागू करण्यात आला आहे

आरटीआय सरन्यायाधीशांचं कार्यालय ही सार्वजनिक अधिकारी संस्था असल्यामुळे ती माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय काल सर्वोच्च न्यायालयानं दिला

गोपनीयतेचा अधिकार हा देखील महत्वाचा मुद्दा असून माहितीच्या अधिकाराचा वापर करत असताना पारदर्शकतेबरोबरच गोपनीयतेच्या अधिकाराचं भान ठेवणंही आवश्यक असल्याचं न्यायालयानं नमूद केलं

पूढील महिन्यात रिझर्व बँकेद्वारे मौद्रिक धोरणाचा आढावा घेतला जाणार आहे त्यावर या वाढीचा परिणाम होऊ शकतो

विविध प्रवर्ग आणि त्यासाठी महापौरपदे आरक्षित झालेल्या महापालिका पूढीलप्रमाणे आहेत अनुसूचित जमाती सर्वसाधारण वसई विरार अनुसूचित जाती सर्वसाधारण मीरा भाईदर अनुसूचित जाती महिला अहमदनगर परभणी

साखर हगाम राज्यातील यंदाचा ऊस गाळप हंगाम नेहमीपेक्षा दीड महिना उशिरा म्हणजे नोव्हेंबरच्या अखेरीस सुरु होण्याची शक्यता आहे ऐकू या त्याबद्दलचा हा वृत्तांत

राज्यात अद्यापही नव सरकार सत्तेवर आलेल नाही त्यामुळ मंत्रिमंडळ समिती स्थापन होऊन त्यात गाळप हंगामाबद्दलचा अंतिम निर्णय होण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे हे लक्षात घेऊनच साखर आयक्तांनी ही शिफारस केली आहे

आकाशवाणीबातम्यांसाठीपुण्याहूनविनायकसोमणी व्यापार मेळा नवी दिल्लीच्या प्रगती मैदानावर आजपासून भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याला प्रारंभ होत आहे या प्रदर्शनासाठी महाराष्ट्राचे दालन सज्ज झाले आहे व्यवसाय सुलभता या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या मेळ्यात महाराष्ट्राने यंदा महाराष्ट्रातील व्यवसाय सुलभता साकारली आहे उन्नत भारत अमरावती केंद्र सरकारच्या उन्नत भारत अभियानाअंतर्गत देशातली पहिली विभागीय समन्वयक संस्था म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात केंद्र मंजूर झालं आहे विदर्भातल्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी हे केंद्र कार्यरत असेल वनराई बंधारे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाला असून वाहणारं पाणी अडवून मृद आणि जलसंधारणाची चळवळ वृध्दींगत करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याचा संकल्प केला आहे

शहरातला केरोसीन पुरवठा बंद करण्यात येणार असून केरोसीन पात्र लाभार्थ्यांनी तात्काळ गॅस जोडणी घ्यावी असं आवाहन कुडाळचे तहसीलदार रवींद्र नाचणकर यांनी केलं आहे मेळावा लातर आयुष्यमान भारत योजनेतर्गत विविध रोगांवर उपचार घेत असलेल्या लाभार्थीचे अनुभव आणि त्यामुळे त्यांच्या जीवनात आलेलं परिवर्तन याविषयी चर्चा व्हावी या उद्देशाने लातूर श्वीं एक दिवाळी मेळावा आय़ोजित करण्यात आला

या सप्ताहातर्गत बालकांचे हक्क आणि सुरक्षिततेबाबतचे विविध कायदे विधी संघर्षग्रस्त बालकं बालकामगार बालविवाह बालकांवरील लैंगिक अत्याघार मादक द्रव्यांचा गैरवापर आणि त्याचे दृष्परिणाम आदींबाबत जनजागृती करण्यात येणार आहे शिक्षण तसंच महिला आणि बाल कल्याण विभाग आणि चाईल्ड लाईन यांनी संयुकरीत्या हा सप्ताह आयोजित केला आहे धनगर आरक्षण धळे धनगर समाजातल्या ठेलारी जातीला राज्य भटक्या विमूक्त आयोगानं एनटी ब मधून एनटी क प्रवर्गात टाकण्याचा निर्णय घेतला आहे या संदर्भातल्या अहवालावर अद्याप कार्यवाही झाली नसल्यानं महाराष्ट्र ठेलारी महासंघातर्फे राज्य भटके विमुक्त आयोग यांना लेखी निवेदन काल धुळे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलं

अभय आणि डॉ

आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजातील प्रश्र सोडवण्यासाठी व्हावा अशी उंछा असणाऱ्या तरुणांना ओळखून त्यांना संघटित आणि मार्गदर्शन करण्यासाठी निर्माण ही शौक्षणिक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आतापर्यंत या उपक्रमात सहभागी झालेल्यांपैकी सुमारे साडे तीनशे युवक युवती देशांत विविध सामाजिक प्रश्नांवर काम करत आहेत

बोराडे यांनी काल व्यक्त केली साहित्य संमेलनाच्या संपर्क कार्यालयास प्राचार्य बोराडे यांनी काल सदिच्छा भेट दिली त्यावेळी ते बोलत होते क्रिकेट भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्याला आज विरच्या होळकर मैदानावर सुरूवात होणार आहे या सामन्यात प्रथमच गुलाबी चेंडूचा वापर होणार आहे